अराजपत्रित केंद्रिय कर्मचाऱ्यांना दसऱ्यापूर्वी मिळणार बोनस

ज्येष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसे यांचा अखेर पक्षाला रामराम

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रीमंडळाच्या कालच्या निर्णयांची माहिती बैठकीनंतर पत्रकारांना दिली त्यावेळी ते बोलत होते

खडसे माजी मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला आहे गेली काही वर्ष पक्षातलं महत्व कमी झाल्यानं नाराज असलेले खडसे पक्षांतराच्या तयारीत असल्याच्या बातम्या होत्या अखेर काल भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे

पक्षानही मला बरच काही दिलं पक्षाच्या नेत्यांवर वा पक्षावर जराही राग नाही उलट भाजपा सोडताना खंत आहे मला देवेंद्र फडणवीसांनी छळलं मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे असं ते म्हणाले माझ्यासोबत एकही आमदार एकही खासदार नाही स्नूषा रक्षाताईं खडसेही भाजपा सोडणार नाहीत असं खडसे यांनी स्पष्ट केलं खडसे उद्या शुक्रवारी राष्ट्रवादी कॉप्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातमीमुळे काल जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कॉप्रेस कार्यालयात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला ठाकरे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये धीर धरावा सरकार पूर्ण ताकदीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असून ठोस मदतीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री द्वव ठाकरे यांनी दिली आहे ठाकरे यांनी काल उस्मानाबाद जिल्ह्यातील काटगाव इथे अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उस्मानाबाद जिल्ह्याचे संपर्क मंत्री शंकरराव गडाख खासदार ओमराजे निंबाळकर त्यांच्या सोबत होते फडणवीस अतिवृष्टीनं शेतकरी होरपळला आहे पिकांसह शेतीचंही प्रचंड नुकसान झालं आहे शेती दुरूस्त करण्यासाठीही पैसा नाही अशा परिस्थितीत सरकार मदत न करता टोलवा टोलवी करतं आहे असा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी केला आहे ते काल हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात पाहणी दौर्यावर होते शेतक यांना मदत देणं तर दूर उलट बँका वसूलीसाठी तगादा लावत आहेत सरकारने किमान वसूली तरी थांबवावी असं आवाहन फडणवीस यांनी केलं दरेकर शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी केंद्राकडे बोट दाखवण्याऐवजी राज्य सरकार कडून शेतकर्यांलना तातडीनं मदत मिळावी यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काल केलं सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात नुकसानग्रस्त भागाला दरेकर यांनी भेट दिलि एकीकडे पंचनामे आणि प्रक्रिया करायला वेळ लागेल असं म्हणायचं आणि दुसरीकडे केंद्र सरकारनं तातडीची मदत द्यावी अशी मागणी करायची हा दुटप्पीपणा झाला असं ते म्हणाले मदत अतिवृष्टीमुळे शेतकर्या चं कंबरडं मोडलं आहे मदतीची गरज आहे मागण्या होतात घोषणा होतात आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत या परिस्थितीत राज्यातल्या शिक्षकांनी मात्र एक चांगला वस्तूपाठ घालून दिला आहे कोरोनाच्या प्राद्भार्वामुळे संपूर्ण जनजीवन प्रभावित झालं आहे अशी अभूतपूर्व प्रतिकूल परिस्थिती असतानाच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णत हादरले आहेत राज्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली जाते मात्र यावर्षी सोयाबीन बियाण्यांची उगवण न झाल्याने शेतकर्यां ना दुबार तिबार पेरणी करावी लागली आता सोयाबीन काढण्याच्या ऐन दिवसात आलेल्या पावसामुळे शेंगातून अंकुर फुटले आहे कपाशीच्या बोंडातूनही अंकुर फुटत असून कापूस ओला झाल्यानं सडण्याची भीती आहे राज्याच्या सर्वच भागात बाजरी ज्वारी कांदा संत्री द्राक्षे डाळिंब मूग उडीद भुईमूग करडई आदी पिकांची नासाडी झालेली आहे या नासाडीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून ग्रामीण भागातील जनजीवन उध्वस्त होण्याची स्थिती आहे त्यामुळे अतिवृष्टी मुळे मोठं नुकसान झाल्यामुळे हवालदिल असलेल्या बळीराजाला तात्काळ सानुग्रह अनुदान मंजूर करा त्यासाठी हवं तर आमचं क दिवसाचं वेतन कापून घ्या अशी विनंती राज्यातल्या शिक्षकांनी केली आहे शिक्षक कर्मचारी आणि अधिकार्या््च एक दिवसाचं वेतन कापून घ्या आणि सेतकर्याहला मदत करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं शासनाला पाठविलेल्या निवेदनातून केली आहे पोलीस हतात्मा दिन देशासाठी धारातीर्थी पडलेल्या पोलिसांना काल मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नायगाव पोलीस मुख्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली पोलीस हुतात्मादिनानिमित्त संचलन झालं त्याआधी मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केलं यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख गृह राज्यमंत्री सतेज पाटील आणि शंभूराजे देसाई उपस्थित होते देशांतर्गत कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या भारतीय पोलिसांनी प्रसंगी देशाच्या सीमांचही रक्षण केलं आठ महिने कोरोनासारख्या अदृश्य शत्रशी त्यांचा लढा सुरू आहे त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो असं उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी पोलीस शहिद दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे राज्यात सर्वत्र पोलीस शहिद दिवस पाळण्यात आला

त्यासाठी त्यांनी आता आगळीच शक्कल लढवली आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

वाघाला जेरबंद करण्याच्या मागणीसाठी राजकीय पक्षांकडून आंदोलनंही केली जात आहेत

वाघाला बेशुद्ध करण्यासाठी दोन शूटरही तैनात करण्यात आले आहेत मात्र एक हजार हेक्टर सलग विस्तीर्ण आणि घनदाट जंगल आणि त्यात होत असलेल्या वाघाच्या मुक्तसंचारामुळे त्याला जेरबंद करणं काही अजून जमत नाही आता या वाघाला पकडण्यासाठी वनविभागाकडून दोन समोरासमोर पिंजरे लावण्यात आले आहेत यामध्ये एक पिंजरा वाघाला पकडण्यासाठी तर दुसरा पिंजऱ्यात आळीपाळीने वनपाल वनरक्षक किंवा वनमजुरासाठी मुख्य पिंजऱ्यात वाघ येताच दोरी ओढून वाघाला पकडण्यासाठी बंद करण्यासाठी ही जोखीम वनविभागानं पत्करली आहे सुरक्षिततेचे सर्व निकष पाळले जात असून कर्मचाऱ्यांना या प्रयोगामुळे कुठलाही धोका नाही याची काळजी घेतली जात आहे

घटनेची माहिती मिळताच पुसद वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला सुरुवात केली त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे जखमी प्रवाशांना रुग्णालयात हलवण्यात आलं बोट दुर्घटना गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यातून वाहणाऱ्या इंद्रावती नदीत मंगळवारी नाव उलटल्यानं दोन महिला वाहून गेल्या होत्या

काल पोलिस गावकरी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिवसभर शोधमोहीम राबविली परंतू दोधींचाही पत्ता लागला नाही आज सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती असरअलीचे पोलिस निरीक्षक रामेश्वर दराडे यांनी दिली सुक्ष्म अवजारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थानिक खेळणी कारागिरांना प्रोत्साहन दिल्यानंतर अहमदनगर शहरातील सुतार काम करणाऱ्या कारागिराने लहान लहान अवजारे बनवली आहेत विशेष म्हणजे या कारागिराने या सर्व वस्तू टाळेबंदीच्या काळात बनविल्या असून त्या सर्व वस्तू वापरण्यायोग्य आहेत लखन जांगिड हे सुतारकाम करणारे कारागिर

त्यासाठी त्यांनी स्टेनलेस स्टील पितळ आणि लाकूड यांचा उपयोग केला असून ही सर्व हत्यारं चालू स्थितीत आहेत त्याचबरोबर बुद्धिबळाच्या सोंगट्या कमळाचं फूल शिवलिंग यासारख्या वस्तू ज्या सहज डोळ्यांना दिसू शकत नाहीत अशा सूक्ष्म आकारात त्यांनी बनवल्या आहेत विशेष म्हणजे विठ्ठलाची मूर्तीही त्यांनी मायक्रो साईज मध्ये बनवली आहे या वस्तू पहायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला भिंगाची आवश्यकता पडणार आहे अतिशय सुबक आणि कौशल्यपूर्ण पद्धतीनं या सुंदर वस्तूंची निर्मिती करण्यात आली आहे विशेष म्हणजे या हत्यारांना किंवा या वस्तूंना कुठल्याही प्रकारची जोड देण्यात आलेली नाही मन की बात मधूच आपल्याला ही प्रेरणा मिळाल्याचं जांगिड यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं पुरस्कार राज्य शासनाच्या वतीनं शासकीय रुग्णालयांना देण्यात येणारा कायाकल्प पुरस्कार नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाला काल जाहीर झाला

दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय हे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कायाकल्प पुरस्कार सलग तिसऱ्यांदा मिळविणारे ग्रामीण रुग्णालय ठरलं आहे सलग तिस यांदा राज्यात आणि देशात प्रथम येणारं हे एकमेव ग्रामीण रुग्णालय आहे मसाप प्रस्कार रसिक साहित्य च्या माध्यमातून साहित्य क्षेत्रासाठी मोलाचे योगदान देणारे मोरेश्वर नांदूरकर यांच्या जयंती दिनी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि नांद्रकर कुटुंबीय याच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत संपादन क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठीचा या वर्षीचा मोरेश्वर नांद्रकर संपादक उत्तेजन प्रस्कार प्ण्याच्या नीता कुलकर्णी यांना आणि पुस्तक विक्रीच्या उत्तम कामगिरीसाठीचा मोरेश्वर नांदूरकर पुस्तक विक्रेता उत्तेजन पुरस्कार नाशिकच्या पुस्तक पेठेचे निखिल दाते यांना जाहीर झाला आहे

महाविद्यालय नाशिकमध्ये नवीन वैद्यकीय पदव्यूतर महाविद्यालय तसंच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि आयुर्वेद होमिओपॅथी फिजिओथेरपी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निदेश नाशिक जिल्ह्याचे संपर्कमंत्री छगन भूजबळ यांनी काल मुंबईत दिले नवं महाविद्यालय नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारातच होणार आहे कड् अनाथ बालकांचे हक्क आणि विविध समस्यांचा महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काल आढावा घेतला अनाथ प्रमाणपत्र वितरणासाठी विशेष मोहीम राबवावी अनाथ विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा प्रस्ताव तयार करावा असे निर्देश दिले

हुत्त्या त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष धनंजय तुंगार यांची काल भर दुपारी हत्या करण्यात आली या घटनेनंतर मारेकरी स्वतहून त्र्यंबक पोलीस ठाण्यात हजर झाला तुंगार यांचे मोठे बंधु शिवाजी यांच्या बाराव्याचा विधी घरी सुरू होता त्यावेळी संशयित समीर गोंदकेनं तूंगार यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला अहिल्या धरणाजवळ त्यांना भेटण्यासाठी बोलावण्यात आले त्याला भेटण्यासाठी तुंगार गेले असता दोघांमध्ये वाद विवाद झाले या वादातून समीरने तुंगार यांच्यावर चाकुने वार केले वीज नाशिक जिल्ह्यातील निफाड इथं दोन गावात काल सायंकाळी विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात वीज अंगावर पडून दोघांचा मृत्यू झाला हवामान हवामान खात्याच्या अंदाजाबरहुकूम पावसानं काल कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली विदर्भ आणि महाराष्ट्रात पाऊसमान अपेक्षेप्रमाणेच किरकोळ होतं

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार